आसियान राष्ट्रांशी संबंध दृढ करण्यासाठी भारताचं पूर्वेकडच्या देशांना प्राधान्य ही भूमिका महत्त्वाची सर्व विद्यमान आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी कायदे निःपक्षपणे राबवणे हाच दहशतवादाचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं ठाम प्रतिपादन दहशतवाद्यांना निधीपुरवठा आणि प्रशिक्षण देण्यावर नियंत्रण न राखल्याबद्दल पाकिस्तानवर अमेरिकेच्या अहवालात कठोर टीका

असा सरस गोल फरक नोंदवत भारतीय महिला हॉकी संघ ठरला टोकीओ ऑलिंपिकसाठी पात्रभारत आणि रशिया पुरुष हॉकी संघांमधेही आज दुसरा सामना होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी बँकॉक इथं पोचले ते तीन दिवसांच्या थायलंड दौ यावर आहेत

आसियान परिषदेमध्ये भारताचं परराष्ट्र धोरण पूर्वेकडच्या देशांना प्राधान्य ही भूमिका महत्त्वाचे मुद्दे असतील असं त्यांनी सांगितलं आसिआन राष्ट्रांशी संबंध वाढवण्यास भारत उत्सुक असून या भेटीदरम्यान विविध राष्ट्रांच्या नेत्यांशी भेटी होवून द्विपक्षीय आणि जागतिक मुद्यांवर चर्चा होईल तसंच नेते प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक परिषदेच्या प्रगतीचा आढावा घेतील या परिषदेत भारतातील सेवा गुंतवणूक व्यापार आदी मुद्यांवर लक्ष्य केंद्रीत केलं जाईल मोदी बँकॉक इथ नॅशनल इनडोअर स्टेडीअमवर भारतीय समुदायाला संबोधित करतील

तिरुकुरुल या तामिळ ग्रंथाचं थायी भाषेतल्या अनुवादाचंही ते प्रकाशन करतील सर्व विद्यमान आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी कायदे निःपक्षपणे राबवणे हाच दहशतवादाचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे

अर्थात शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या बैठकीत बोलत होते दहशतवादामुळे सामाजिक ऐक्यात तसंच विकासकामांत सातत्यानं अडथळे येत असून एस सी

देशांनी याविरोधात एकत्र येणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं रशियात ओरेनबर्ग इथं एस सी ओ ची संयुक्त लष्करी कवायत आयोजित केल्याबद्दल सिंग यांनी या देशाचं अभिनंदन केलं आहे जागतिक व्यापार संघटनेसोबत पारदर्शी नियमाधारीत खुली सर्वसमावेशक आणि भेदभावरहीत बहुस्तरीय व्यापारी प्रणाली कायम राखण्यासाठी भारत कटीबद्ध आहे असं सिंग यांनी सांगितलं पाकिस्तानच्या भूमीवरुन दहशतवादी गटांना निधीपुरवठा तसंच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यावर अंकुश ठेवता न आल्याबद्दल अमेरिकेनं पाकिस्तानवर टिका केली आहे

राज्यात सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना युतीतल्या इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करावं यासाठी आपण राज्यपालांकडे निवेदन सादर केल्याची माहिती आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भेटीनंतर वार्ताहरांना दिली शिवसेना नेत्यांनी भाजपासोबतच्या सत्तास्थापनेचा आपला प्रश्न मार्गी लावावा असं ते म्हणाले शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करु शकते असं आठवले यांनी सांगितलं आगामी झारखंड विधानसभा निवडणूकांसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांना अधिक माहिती देण्यासाठी आज निवडणूक आयोगानं एका चर्चेचं आयोजन केलं होतं

बाजारपेठेच्या गरजेनुसार राज्यभरातल्या विविध कारागीर कलाकार यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याकरता हुनर हाट स्थापन करण्यांच काम सरकार करत असल्याचं केंद्रीय अल्पसंख्यांक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तरप्रदेशातल्या प्रयाग राज इथं एका हुनर हाट च्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी बोलत होते मोदी सरकारच्या दुस या कार्यकाळाच्या पहिल्या शंभर दिवसात अल्पसंख्याक मंत्रालयानं देशाच्या विविध भागात शंभर हुनर हाट स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे गेल्या तीन वर्षात या हुनर हाट च्या माध्यमातून जवळपास अडीच लाखाहून कारागीर जोडले गेले असून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत

दिवाळीमध्ये मोठया प्रमाणावर फटाके वाजवल्यानं हवेचा दर्जा खराब झाला या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळानं पाच नोव्हेंबरपर्यंत सर्व बांधकामांवर बंदी घातली आहे तसंच पाच नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे बिहारमधे पारंपारिक उत्साहात छट पूजा उत्सव साजरा केला जात आहे छट पूजा उत्सवाची गाणी आणि संगीतामुळे राज्यातलं वातावरण भक्तीमय झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे चार दिवस सुरु असलेल्या छट पूजा उत्सावाची उद्या उगवत्या सुर्याला अर्ध्य वाहून सांगता होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छट पूजा उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्र्यांनी एका ट्विटमधे म्हटलं आहे की भगवान सूर्य आपल्या ऊर्जा आणि चैतन्यानं सर्वांचं जीवन प्रकाशमय करेल आणि देश कायम यश आणि समृद्धीची नविन उंची गाठेल चीनच्या वुहान इथं झालेल्या सातव्या जागतिक दिव्यांग लष्करी स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकणारा भारताचा दिव्यांग धावपटू सुभेदार आनंदन गुणसेकरन याचा आज बंगळुरुत मद्रास अभियांत्रिकी गट आणि केंद्रात गौरव करण्यात आला

महा या चक्रीवादळामुळे गुजरातमधल्या सौराष्ट्रसह द्वारका सुरेन्द्रनगर बोटाड इथं मुसळधार पाऊस पडला तर दक्षिण गुजरातमधल्या भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला येत्या दोन दिवसात महा या वादळाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

जम्मू कश्मीर उच्च न्यायालयाच्या वकीलांच्या संघटनेनं आपल्या मागण्या सरकारकडून मान्य होईपर्यंत सर्व न्यायालयात अनिश्चित काळापर्यंत सेवेत पुन्हा रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे कागदपत्रांच्या नोंदणीचे न्यायदंडाधिकाऱ्यांचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याच्या निर्णयाला वकील संघटनेचा विरोध होता एक भारत श्रेष्ठ भारत च्या रुपानं केंद्र सरकारनं देशाच्या सार्वभौमत्वात महत्वाची भूमिका बजावण्यात महत्वपूर्ण योगदान असणा या सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आहे

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या गोव्यात या महिन्यात होणार असलेल्या सुवर्णमहोत्सवात ज्येष्ठ कलाकार रंजनीकांत यांना विशेष प्रतिमा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत इथं ही माहिती दिली गेल्या अनेक दशकातल्या रंजनीकांत यांच्या चित्रपट क्षेत्रातल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचं जावडेकर यांनी सांगितलं फ्रेंच अभिनेत्री ईसाबेल ह्युपर्ट यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

भारत आणि रशिया पुरुष हॉकी संघांमधेही आज दुसरा सामना ओदिशात भुवनेश्वर इथं सुरु आहे